अन्य पाचजण या अपघातात जखमी आहेत

राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह अनेक मान्यवरांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या दुर्घटनेवरुन महाराष्ट्र सरकारला नोटिस पाठवून चार आठवड्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव आणि औरंगाबादचे जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना दिले आहेत जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं पायी चालत जावं लागणाऱ्या या मजुरांचे प्राण गेले असं आयोगानं नमूद केलं आहे या प्रकरणाची स्थानिक पातळीवर चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे समितीमध्ये तहसीलदार कामगार अधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांचा समावेश आहे समितीला आपला अहवाल तीन दिवसात देण्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान राज्यातून मजूरांची पायपीट सुरुच आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी सांगत आहेत ही यातायात

अशा परिस्थितीत जालना औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत काम करणारे मध्यप्रदेश उत्तरप्रदेश बिहारमधील मजुरांचे लोंढे आपल्या गावी परत जाण्यासाठी विदर्भातील वाशिम जिल्ह्यातुन पायी मार्गक्रमण करत आहेत कोणा सोबत पत्नी लहान मुलं तर पाठीवर विंचवाचे बिन्हाड अशात वैशाखाचा महिना सूर्य आग ओकत आहे

विकासाच्या नावाखाली रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाड तोडलेली उन्हापासून बचावासाठी सावली नाही अशा परिस्थितीत हे मजूर उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आणि कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त अंतर पार करण्यासाठी रात्रीच्या वेळी चंद्राच्या शीतल प्रकाशात प्रवास करित आहेत रात्रीच्या प्रवासात या मजुरांना अपघात होऊ नयेत तसंच दिवसा उन्ह लागू नये म्हणून यांची काळजी घेणे गरजेचे आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहन सुनील कांबळे

दीपक म्हैसेकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं

दुबईहून सुमारे चारशेजणांना दोन विमानं आज पहाटे चेन्नईत उतरली हे मिशन यशस्वी करण्यासाठी एयर इंडियासह नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि इतरांनी दिलेल्या सहकार्याची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रशंसा केली आहे ऑपरेशन समुद्र सेतु या मोहिमेद्वारे भारतीय नौदलाच्या दोन जहाजांमधून मालदिव्जमधल्या भारतीय नागरिकांना आणण्यात येत आहे आयएनएस जलाश्व हे पहिलं जहाज सुमारे सातशे लोकांना घेऊन तिथून भारताकडे निघालं आहे

ठाकरे मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशा अफवा आहेत अफवांवर विश्वास ठेवू नका मुंबईत लष्कराची गरज नाही लष्कराचे जवान सीमेवर देशाचं रक्षण करतील राज्यातील प्रत्येक नागरिक जवान आहे हे युद्ध आपलं आपल्याला लढायचं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी फेसब्क लाईव्हच्या माध्यमातून साधलेल्या संवादादरम्यान स्पष्ट केलं कोरोनाला रोखण्यात यश मिळालं आहे पण अद्याप विषाणूची साखळी तोडण्यात यश मिळालं नाही अशी कबुली देतानाच ही साखळी तोडल्याशिवाय राहायचं नाही किती दिवस लॉकडाऊन वाढवत राहणार एकदाच काय ती कडक बंधनं पाळ्या या विषाणूचा संसर्ग प्रसार कायमचा थांबवून टाकूया असं ते म्हणाले

पणन विभागाचे प्रधान सचिव अनृप कुमार कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड बाजार समितीच्या आवारातील व्यापारी तसंच अन्य संबंधित अधिकारी आणि प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या काळात बाजार आवाराचं संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे

त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे या सर्व जवानांची यापूर्वी केलेली कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना तात्काळ होम क्वारंटाईन करण्याबाबत कार्यवाही करावी असा आदेश प्रांताधिकारी शमा पवार यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे आमदार सातपुते बीड पुणे इथे जाऊन माळशिरस तालुक्यामध्ये आले होते त्यामुळे माळशिरस तालुक्यात बाहेरून येणाऱ्या इतर व्यक्तींप्रमाणेच त्यांनाही क्वारंटाईन करण्याची मागणी करण्यात आली होती

देशमुख यांनी संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली रत्नागिरीत काल करोनाबधितांमध्ये आणखी चार रुग्णांची वाढ झाली आहे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेला कोरोनाची लागण झाली असून इतर तिघे मुंबईतून आलेले आहेत

देशपांडे यांनी दिली आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हयातील जिगाव प्रकल्पासह समुद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील प्रशिक्षीत कामगारांचे लोंढे स्वगृही परतत आहेत परिणामी जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या विकास कामांची गती मंदावली आहे

कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी देशभर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी परप्रांतीय तसंच राज्यातलेही मजूर विद्यार्थी आणि नागरिकसुद्धा अडकले आहेत मात्र आता अडकलेल्या नागरिकांना आपापल्या जिल्ह्यात किंवा राज्यात परतण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे

नांदेडच्या जिल्हाधिकारी यांची परवानगी दिल्यानंतर या कामगारांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या वाहनांना पाठण्याची परवानगी देण्यात आली हे कामगार ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये राहत होते तेथील लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे उद्योगधंदे सुरु असून आपल्या हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही याची त्यांना कल्पना देण्यात आली तथापि ते थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे या मजुरांना नांदेडकडे रवाना करण्यात आले

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील वीस दिवसांपासून एकही कोरणा बाधित रुग्ण न आढळल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे हीच स्थिती कायम राखण्यासाठी आणि जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग आणि संक्रमण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह सविता म्हसकर प्णे परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत

सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांशी काल संवाद साधत मंत्री उदय सामंत यांनी परिक्षेबाबतच्या शंका दूर केल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा होईल इतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स आणि मार्क्सही त्यांना दिले जातील

याचं तपशिलवार वेळापत्रक सीबीएसईद्वारे लवकरच देण्यात येईल असं त्यांनी एका विडीयो संदेशात सांगितलं विधानपरिषद राज्य विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या चारही उमेदवारांनी काल आपले अर्ज दाखल केले

अजित गोपछडे यांच्या नावांची घोषणा केली या सर्व उमेदवारांनी काल विधानभवनातील निवडणुक कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज सादर केले

विधानसभेतील संख्याबळावर नजर टाकली तर भाजपचे तीन शिवसेनेचे दोन राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार सहज निवडून येईल नवव्या जागेसाठी मात्र निवडणुकीत रंगत येईल असं दिसत आहे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत मात्र काँग्रेस पक्ष या निवडणुकीत दोन जागांसाठी आग्रही आहे आणि भाजपानंही चौथा उमेदवार रिंगणात उतरवला आहे या दोन्ही पक्षांपैकी एकानंही माघार घेतली नाही तर निवडणूक अटळ आहे

हवामान हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच काल पूर्व विदर्भासह चंद्रपूरपासून सोलापूरपर्यंत राज्याच्या दक्षिण सीमेवरील सर्व जिल्ह्यात पावसानं काही ठिकाणी हजेरी लावली आज पावसाच्या या क्षेत्राचा विस्तार पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या आणखी काही जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे उद्याचा दिवस जवळपास संपूर्ण राज्यासाठी पावसाचा दिवस राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार